ऑपरेशन विजय या यशस्वी मोहिमेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो

पुनर्स्मरण प्रसन्नता आणि पुर्नस्थापना ही यंदाच्या कारगिल युद्धा विजय दिवसाची संकल्पना आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज श्रीनगरमधल्या बदामी बाग सेना मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात कारगिल युद्धातल्या शहीदांना पुष्पाजंली वाहिली राष्ट्रपती जम्मू कश्मीरच्या द्रास अल्या कारगिल युद्ध स्मृति स्थळी जाणार होते मात्र खराब हवामानामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला कारगिल विजय दिवसानिमित्त आज मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली कारगिल विजय दिवसाच्या अनुषंगानं आज मुंबईत हिंदी आणि मराठी चित्रपट दूरचित्रवाणी क्षेत्रातले कलाकार विरुद्ध सैन्यदल संघ यांच्यात फुटबॉल सामना रंगणार आहे

कर्नाटकात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बीएस येडियुरप्पा आज संध्याकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील त्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली सरकार स्थापनेबाबत प्रदेशभाजपा पक्षाच्या संसदीय मंडळाच्या निर्देशांची वाट पाहात असल्याचं काल सांगितलं जात होतं आणि केंद्रीय नेत्यांना भेटण्यासाठी राज्यातले काही वरीष्ठ नेते दिल्लीला गेले आहेत मात्र आज अचानक येडियुरप्पा यांनी आपण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं जाहीर केलं अमरावती जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीनं अमरावती शहरात जिल्ह्यातल्या आठ विधानसभा मतदार संघासाठी उछूकांच्या मुलाखती घेतल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांकडून उछूकांच्या मुलाखती घेतल्या जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मानव विकास निर्देशांक अतिशय कमी असलेल्या जिल्ह्यांचा एकात्मिक केंद्रीभूत आणि लक्ष आधारित पध्दतीने विकास करण्याच धोरण केंद्र सरकारनं हाती घेतले आहे

यात महाराष्ट्रातील उस्मानाबाद नंदुरबार वाशिम आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे

त्याशिवाय वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गावांत जलसंधारणाची कामे करण्यात आली भारतातल्या असंख्य जाती पोटजातींच्या पंरपरांमध्ये विविधता आहे परंतु हा दोष नसून भारताचं वैभव आहे आजच्या परिस्थितीत समाजात द्वेषाचा नाही तर स्नेहाचं विश्वासाचं वातावरण निर्माण करावं कुणाच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करून नये सर्वांनी एकमेकांप्रती स्नेहभाव ठेवावा तरच आपल्या पूढे जाता येईल असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ

साळुंखे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त जालना शे काल डॉ

साळुंखे गौरव सोहळा समितीच्यावतीने आयोजित अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्यात ते बोलत होते यावेळी माजी मंत्री डॉ शंकरराव राख हे अध्यक्षस्थानी होते जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरी भागातल्या नागझरी वसावलपाडा परिसरात काल सकाळी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यात बळी पडलेल्या रिश्या दामा मेघवाले यांच्या घराची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे उपस्थित होते वसावलपाडा श्विल्या भूकंपात मृत्यू पावलेल्या रिश्या मेघवाले यांच्या कुटुंबियांना शासनामार्फत चार लाखांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला आहे सांगली क्रिं एका दूध संकलन केंद्रावर छापा टाकून सूमारे चारशे लीटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं या संकलन केंद्रातून दुध भेसळीचं साहित्यही जप्त करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे